सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारवार स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर ठेवा

अचानक काही राज्यांत आलेल्या लाटेमुळे मात्र नवबाधीतांची संख्या सातत्यानं वाढतच आहे देशभरात सध्या जवळपास साडेपाच लाखांहून अधिक रूग्णावर उपचार सुरू आहेत

नागरिकांना प्रत्यक्ष केंद्रावर जाऊनही नावनोंदणी करणं शक्य आहे कोविन पोर्टल वर ऑनलाईन नोंदणी केलेली असल्यास पुन्हा खाजगी आणि शासकीय दवाखान्यात नोंदणी करण्याची आवश्यकता नाही

हे सर्व रुग्ण दक्षिण अंदमान जिल्ह्यात आहेत

बाधीत आढळलेले बहुतांश रुग्ण भारताच्या इतर भागातून आलेले असल्याचं तिथले आरोग्य सेवा संचालक डॉक्टर ओमकार सिंघ यांनी सांगितलं पोर्ट ब्लेअर मध्ये येण्यासाठी आर टी पी सी आर चाचणी चा निगेटीव अहवाल अनिवार्य आहे

या मुद्द्याबाबत गृहीतक अजूनही अंतिम निष्कर्षाप्रत आलेलं नसल्याचा पुनरुच्चार जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे कोरोना विषाणू संदर्भात आंतरराष्ट्रीय टीमनं वुहानला भेट दिल्यानंतर तयार करण्यात आलेल्या अहवाल जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस अधेनोम घेब्रेयेयुस यांनी काल प्रकाशित केला

ज्या भागांमध्ये दळणवळण कमी आहे त्यांना जोडण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे नवीन फेऱ्यांपैकी सहा मार्ग ईशान्य भारतातले आहेत

काल मेघालय मधल्या शिलॉंग इथून त्रिपुरामधल्या आगरताळा या मार्गावर विमान वाहतूक सुरू झाल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं सांगितलं सोमवारी शिलॉग ते सिल्चर या मार्गावर विमान सेवा सुरू झाली

जलवाहतूक मंत्री मनसुख मांडवी आज दुपारी साडेचार वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे हाजिरा इथून या सेवेला हिरवी झेंडी दाखवतील ही क्रूज दर सोमवारी आणि बुधवारी हाजिरा येथून निघेल आणि द्सऱ्या दिवशी दीव बेटावर पोहोचेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी निघून दीव मधून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी हाजीरा ला पोहोचेल

हे सर्व बारा जण अभियांत्रिकी शिक्षण घेत होते आणि त्यांच्यावर इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचा आरोप होता दोषी असलेल्या तेरा जणापैकी एकाला निर्दोष सोडण्यात आले सिमी या संघटनेशी जोडलेले हे सदस्य दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा त्याच्यावर आरोप होता

भारत आणि ताजिकिस्तान परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी ताजिकिस्तान चे संरक्षण मंत्रीकर्नल जनरल शेराली मिरज यांच्याशी चर्चा केली हार्ट ऑफ एशिया या मंत्रिस्तरीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर द्शांबे इथं ही चर्चा झाली भारत आणि ताजिकिस्तान दरम्यानचे संरक्षण विषयक संबंध आणखी मजबूत करण्यावर या चर्चेत भर दिला असं जयशंकर यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे वर्णद्वेष आशियाई अमेरिकी लोकांदरम्यानच्या वर्णद्वेषातून घडणाऱ्या गुन्ह्यांचा निकाल लवकर लावण्यासाठी न्याय विभाग काय करू शकेल यावर महिनाभरात जलद गतीने आढावा घेणार असल्याचे अमेरिकेचे ऍटर्नी जनरल मेरिट गारलॅन्ड यांनी घोषित केलं आहे वर्णद्वेषाच्या गुन्ह्यांची नोंद व्हावी आणि त्यावर उपाय योजना करता याव्यात यासाठी प्रयत्नशील असल्याचं गारलॅन्ड यांनी न्याय विभागाची सूत्र हाती घेताना स्पष्ट केलं होतं वर्णद्वेषाच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता तपास आणि न्यायप्रक्रियेवर काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले

अटलांटा एरिया स्पास मध्ये आशियाई वंशाच्या आठ लोकांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर तिथे भीतीचे वातावरण आहे

कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी काल संयुक्त विकास आघाडीसाठी प्रचारसभा घेतली डाव्या पक्षांच्या सरकारनं लोकांना दिलेल्या आश्वासनांचं पालन केलं नसल्याची टीका त्यांनी केली भारतीय जनता पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचा मुद्दा लावून धरला आहे भाजपा प्रचारात या कायद्याचं महत्त्व अधोरेखित करत आहे तर हा कायदा राज्यात लागू करणार नसल्याचं मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षानं म्हटलं आहे तमिळनाडूमध्येही उन्हाच्या झळा वाढत असताना प्रचारही तापला आहे पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी धारापुरम इथं प्रचारसभा घेतली द्रमुकच्या काळातल्या अपयशांचा पाढा त्यांनी वाचला द्रमुकचे एम

स्टॅलिन यांनी पक्षाबाबत चुकीचा प्रचार सुरू असल्याचा आरोप केला पोल्लचीमधल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनंतरही पंतप्रधान अण्णा द्रमुकला पाठिंबा देत असल्याची टीका त्यांनी केली

एम आय डी सी ची सर्व यंत्रणा एका खासगी लोकल सर्वर द्वारा चालवली जात असून ट्रेंड मायक्रो अँटिव्हायरस चा वापर केला जातो या हल्ल्याचा प्रभाव कमी करण्यासाठी ज्या संगणकावर हल्ला झाला ते संगणक तातडीने नेटवर्क मधून काढून टाकण्यात आले मात्र तरीही या व्हायरसमुळे औद्योगिक महामंडळाच्या क्षेत्रीय कार्यालयांमधील काम खोळंबली आहेत मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेमधील महामंडळानं यासंबंधी तक्रार नोंदवली असून यंत्रणा पूर्ववत सुरळीत करण्यासाठी विविध प्रयत्न सुरु असल्याचं एमआयडीसी कळवलं आहे रिषभ पंत कर्णधार यंदाच्या आयपीएलसाठी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून रिषभ पंत याची नेमणूक करण्यात आली आहे श्रेयस अय्यरच्या डाव्या खांद्याला दुखापत झाल्यामुळं रिषभ पंतची कर्णधार म्हणून नेमणुक झाली आहे

यापूर्वी विराट कोहली स्टिव्हन स्मिथ सुरेश रैना आणि अय्यर यांना तरुण वयात कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आहे

यामध्ये प्रार्थना ठोंबरे राहुल आवारे हिना सिद्ध् मधुरिमा पाटकर किसन तडवी मोनिका आथरे आदी खेळाडूंचा समावेश आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार